नियुर्क्तीमध्ये आरक्षण देण्यास राज्य सरकारे बांधील नाहीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

सिंगापूर थायलंड हाँगकाँग तसंच चीनमधून येणाऱ्या सर्व विमानातील प्रवाशांची छाननी करण्यात येत आहे

सकारात्मक आलेले तीन नमुने केरळमधील आहेत कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर भारतानं चीनला सहाय्य देऊ केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांना लिहिलेल्या पत्रात या आपत्तीदरम्यान भारत चीनच्या मदतीला उभा असल्याचं म्हटलं आहे या विषाणूमुळे मरण पावलेल्या लोकांप्रती त्यांनी दुःख व्यक्त केलं

मनसे नागरिकत्व सुधारणा कायदा आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदवहीचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समर्थन केलं असून या उपायांना विरोध करणाऱ्यासाठी मोर्चे काढणाऱ्यांना तसंच चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही दिला आहे मुंबईत काल पक्षातर्फे आयोजित मोर्चानंतर आयोजित एका सभेत बोलताना त्यांनी देशातून बेकायेदशीर पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना बाहेर काढण्याची मागणी केली सीएए आणि एनआरसीला होत असलेला विरोध हे मुद्दे नीटपणे समजून न घेतल्यामुळं होत असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आरक्षण नियुक्तींमध्ये आरक्षण देण्यास राज्य सरकारे बांधील नाहीत आणि पदोन्नतीमध्ये कोट्यासाठी दावा करण्याचा कोणताही मूलभूत अधिकार नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला आहे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती हेमंद गुप्ता यांनी उत्तराखंड सरकारच्या एका याचिकेवर सुनावणी करताना सांगितलं की आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारांना न्यायालयाद्वारे कोणताही आदेश दिला जाऊ शकत नाही

व्हॉर्डस कास्ट सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळीच्या वतीने रविवारी लातूरात आयोजित रन फॉर मेरीटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हजारो लातूरकरांनी यात सहभागी होत गुणवत्तेवर अन्याय होऊ नये या संकल्पनेला पाठिंबा दर्शवला सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळीच्या वतीने रविवारी लातूरात आयोजित रन फॉर मेरीटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हजारो लातूरकरांनी यात सहभागी होत गुणवत्तेवर अन्याय होऊ नये या संकल्पनेला पाठिंबा दर्शवला या रन मध्ये महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती शिक्षण व नोकऱ्यात वाढलेल्या आरक्षणाच्या प्रमाणामुळे गुणवत्तेवर अन्याय होत आहे

शाळा महाविद्यालयातील अनुपस्थिती कमी झाली आहे तसच विद्यार्थ्यांच्यागळतीचं प्रमाणही रोखण्यात यश येत आहे

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ही योजना राबविली जाणार आहे कलिंगड इंट्रो भातशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या पालघरजिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या देवघर इथले शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनी भात शेतीचं गणित अवघड होत चालल्यामुळं पारंपरिक शेतीलाफाटा देऊन आपल्या शेतामध्ये पिवळ्या कलिंगडाची लागवड केली आणि शेतीचं गणित स्वतःपुरतं तरी सोडवलं आहे इस्रायलवरुन प्रशिक्षण घेऊन आलेले प्रफुल्ल पाटील शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करुन उत्पन्नाला जोड देण्याचा सतत विचार करत होते भातशेतीचं गणित चुकल्यामुळं दरवर्षी कर्जात बुडणाऱ्या आपल्या कुटुंबियांची हलाखीची परिस्थिती पाहन शेती आर्थिकदृष्ट्या परवडेल कशी या विचारातून वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रयोगशील शेतीची माहिती घेत त्यांनी हा कलिंगडाचा प्रयोग केला आहे कमी पाण्यावर कमी मनुष्यबळावर केलेल्या या प्रयोगातून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळण्याची त्यांना खात्री वाटते पाटील यांनी लागवड केलेल्या दोन प्रकारात एका कलिंगडाची साल पिवळी आणि आतील गर लाल तर दुसरं हिरव्या सालीचं आणि पिवळ्या रंगातील गराचं आहे बदामी चौकोनी अशा साच्यांमध्ये तयार ही कलिंगडं संपूर्ण तालुक्यात कुतुहलाचा आणि प्रेरणेचा विषय ठरली आहेत

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये जांभ्या दगडातल्या दीड एकर क्षेत्रातल्या खोलगट जागेत साठलेल्या पाण्यात रोह आणि कटला जातीच्या मत्स्यबीजांचं संगोपन करून घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली आहे अशा प्रकारचा कोकणातला हा पहिलाच उपक्रम आहे

सिंधूर्द्ग जिल्ह्यातजांभा दगडाची कातळयुक्त जमीन बरीच आहे त्याठिकाणी पावसाळ्यात पाणी साठत अशा पाण्यात मत्स्य शेती होईल का याची चाचपणी डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा मुळदे इथला मत्स्य संशोधन विभाग आणि मालवणच्या नीलक्रांती मत्स्यपर्यटन सहकारी संस्थेनं केली

गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये आणि यंदा जानेवारीत मत्स्यबीजाची वाढ आणि जगण्याच प्रमाण याची तपासणी मत्स्य शास्त्रज्ञानी करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या मत्स्यबीजाची अंशत काढणी करण्यात आली

कोकणात राबवण्यात आलेला अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून शेतकऱ्यांनी तो राबवल्यास हंगामी उत्पन्नाचा एक स्रोत यामुळे उपलब्ध होऊ शकतो रोग परभणी जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरबरा या पिकांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे ज्वारी आणि हरबरा पिकाची पाने निस्तेज होऊन पानाच्या कडा वाळत आहेत त्यावर बुरशीजन्य रोग पडल्याने पिके करपून जात असल्यामुळे शेतकर्यावत चिंता निर्माण झाली आहे शेतीचा वाढता खर्च मर्यादेच्या बाहेर होत असल्याने उत्पादन खर्च निघतो का नाही याची शंका शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे

असा पर्यावरणपूरक उपक्रम वाशिम जिल्ह्यातल्या एका शाळेनं राबवला कसा ते सांगताहेत आमचे प्रतिनिधी वह्या आणि पुस्तके ही मुलांची शालेय गरज आहे

ही पर्यावरणाची हानी कमी करून त्याच्या संरक्षणा साठी वाशिम येथील राणी लक्ष्मीबाई शाळेतील शिक्षक सुरेश खरावन यांनी रद्दी द्या वद्या पेन घ्या हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे

किलो प्रमाणे घेतली जाते त्या बदल्यात तेवढ्याच किंमतीच्या वह्या पेन अथवा पेन्सिल विद्यार्थ्यांना दिल्या जाते ह्या सर्व वस्तू पर्यावरण पूरक असून रद्दी पासून पुननिर्मित तसेच सौर ऊर्जेच्या यंत्राद्वारे बनवल्या जातात ह्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यावर पर्यावरण पूरक संस्कार नक्कीच होतील आकाशवाणीच्या बातम्यासाठी वाशीमहून सुनील कांबळे मॅरेथॉन राज्य पोलीस दलाच्यावतीने काल मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात उत्तर प्रदेशच्या राहुलकुमार पाल याने तर महिलांमध्ये ज्योती गवते यांनी पहिला क्रमांक मिळविला स्पर्धेतून तंदुरुस्त भारत फिट इंडियाचा संदेश कृतीतून दिल्याबद्दल गृहमंत्र्यांनी राज्य पोलीस दलाचे कौतुक केले

हवामान विदर्भ आणि मराठवाड्यात चांगली हुडहुडी आहे पश्विम महाराष्ट्रात मात्र पुन्हा किमान तापमानात वाढ दिसून आली